मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात पूर्णा पालम आणि गंगाखेड तालुक्यात तर लातूर जिल्ह्यात रेणापूर चाकूर शिरुर अनंतपाळ आणि उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह काल पाऊस झाला येरोळ परिसरात झालेल्या पावसानं केळी आंबा पपई चिक् आदी फळझाडांची फळं गळून पडली नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात तसंच रोही पिंपळगाव चिकाळा मुक्त्यारपूरवाडी इथं गारांसह पाऊस झाला हिमायतनगर लोहा तालुक्यांसह नायगाव तालुक्यातही पाऊस झाला

बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली जिल्ह्यातल्या अंबाजोगाई केज शिरूर या तालुक्यात रिमझीम पाऊस झाला या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तातडीनं पाहणीद्वारे पंचनामे आणि अहवाल तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत जालना जिल्ह्यात वडीगोद्री शहागड अंकुशनगर डोमलगाव पाथरवाला परिसरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला दरम्यान वाशिम जिल्ह्यातही काल द्रपारी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

औरंगाबाद इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते देशाला खरी गरज राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणीची आहे राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणीच्या मागणीसाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीनं यंग इंडिया के बोल या अखिल भारतीय भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यात युवक काँप्रेस सरकारला बेरोजगारांचा आकडा देऊन नोकऱ्या उपलब्ध करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला मराठवाड्यातल्या जनतेला पाणी मिळावं यासाठी वॉटर ग्रीडचा जो निर्णय घेण्यात आला त्यास स्थगिती देऊ नये असंही पाटील यावेळी म्हणाले

कुणबी मराठा सेवा संघ आणि कुणबी युवा संघाच्या वतीनं काल जालना शहरात झालेल्या क्णबी हक्क परिषदेत ते बोलत होते यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल राहुल पाटील माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते

तसंच ज्यांच्या पालकांचा शोध लागला नाही अशा बालकांना बाल सुधारगृहाकडे सोपवण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं

लातूर जिल्हा परिषदेच्या पश्संवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातल्या विविध यात्रांमध्ये पश् आणि अश्व प्रदर्शनं भरवली जातात अशा प्रकारच्या प्रदर्शनांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या रकमेत भरीव वाढ करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली देवणी गोवंश लातूर जिल्ह्याचं भूषण असून त्याच्या संगोपन आणि संवर्धनासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल असंही ते म्हणाले जागतिक महिला दिन येत्या आठ मार्चला साजरा होत आहे या अन्षंगानं महिलांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी आणि महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देत आहेत औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या औषधी विभागाच्या प्रमुख डॉ मिनाक्षी भट्टाचार्या

तर हे सर्व आजार आणि त्याबरोबरच हार्ट अटॅक चे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आढळते तर हे सर्व होऊ न देण्यासाठी वजन यंत्रणांमध्ये ठेवण्याबरोबरच स्वतःच्या न्यूटिशन कडे सुद्धा लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे व या चाळीस वर्षानंतर स्वतःचे ब्रेस्ट एक्झामिनेशन्स हे अतिशय सिम्पल टेस्ट आहे ते आपण दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी करून घेऊ शकतो

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण माजी आमदार डी

सावंत यावेळी उपस्थित होते साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला या संमेलनात पी विठ्ठल आणि सुचिता खल्लाळ यांनी अनुराधा पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली माझी कविता ही गाव कुसातल्या महिलांच्या जीवनातील सुख द्ःख सांगणारी असल्याचं पाटील यांनी नमूद केलं

परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली समेंलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कादंबरीकार बाबू बिराजदार असणार आहेत

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या संमेलनाची सुरवात काल सकाळी ग्रंथ दिंडीनं झाली संमेलनाध्यक्ष डॉ रमेश गटकळ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ दादा गोरे मसापच्या माजलगाव शाखेचे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत

दोन सामन्यांच्या या मालिकेत यजमान न्युझीलंड एक शुन्यनं आघाडीवर आहे

या कार्यक्रमाची सुरुवात काल सकाळी औरंगाबाद इथून झाली यावेळी राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र देहाडे उपस्थित होते मराठवाड्यात हे अभियान तीन दिवस राबवलं जाणार आहे

गेल्यावर्षी झालेल्या परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं